या निर्णयासंबंधीचा प्रस्ताव आणि विधेयक सरकारनं राज्यसभेत मांडल्यानंतर भोपाळ शिमला हरयाणा बेंगळुरु अहमदाबाद आणि मुंबईसह देशभरात ठिकठिकाणी नागरिकांनी ढोल वाजवले तसंच फटाकेही फोडले अहमदाबाद इथं नागरिकांनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला मुंबई आणि बंगळुरु इथं नागरिकांनी मिठाईचं वाटप केलं मुंबईतल्या कांदिवली इथल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेऊन मिरवणूक काढली शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनीही या निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाईचं वाटप केलं हरयाणात काश्मीर मधल्या विस्थापितांनी गुरुग्राम इथल्या सायबर सिटी इथं सरकारच्या निर्णानंतर जल्लोष केला हा ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयाचा काश्मीरमध्ये अल्पसंख्यक असलेल्या काश्मिरी पंडीतांना लाभ होईल अशी प्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया दिल्लीतल्या काश्मिरी समितीचे अध्यक्ष सुमीर घ्रुंगू यांनी दिली आहे कंगना रनौत अनुपम खेर परेश रावल दिया मिर्झा गुल पनाग आणि विवेक अभ्निहोत्री या सिनेक्षेत्रातल्या व्यक्तींनीही सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे हा ऐतिहासिक निर्णय असून असा निर्णय घेण्यासाठी अद्वितीय धाडस आणि हिंमत लागते अशी प्रतिक्रिया कंगना स्नौत हीनं ट्विटरवर दिली आहे

या निर्णयामुळे काश्मीर मध्ये शांतता निर्माण होईल आणि तिथल्या नागरिकांचा विकास होईल असं अभिनेता रणबीर शौरी यांनी म्हटलं आहे

या निर्णयामुळे विधिमंडळ नसलेलं केंद्रशासित लडाख क्षेत्र अस्तित्वात येणार आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच लडाखला केंद्रशासित करावं अशी इथल्या नागरिकांची मागणी होती ती पूर्ण केल्याबद्दल लडाखमधल्या नागरिकांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत

जम्मू कश्मीरच्या लोकांना चांगलं शिक्षण विकास आणि शांतता हवी आहे असं जावडेकर म्हणाले जम्मू कश्मीरला विशेष दर्जा देणारी घटनात्मक तरतूद रद्द केल्याबद्दल उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं आहे हा अत्यंत धाडसी निर्णय घेऊन एक ऐतिहासिक चूक दुरुस्त केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली असून या निर्णयाबद्दल प्रधानमंत्र्यांची प्रशंसा केली आहे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे सरकारनं ऐतिहासिक चूक सुधारली अशी प्रतिक्रिया काँप्रेस नेते जनार्दन ड्रिवेदी यांनी दिली आहे

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे मात्र लोकशाहीत सर्वसहमतीनं निर्णय व्हायला हवेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला असून त्यामुळे जम्मू कश्मीरमधे शांतता आणि विकास आणणारा हा निर्णय असल्याचं म्हटलं आहे आप बसपा बिजू जनता दल अण्णा द्रमुक वायएसआरसीपी यासारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यामुळे काल जम्मू कश्मीरबाबतचे दोन्ही ठराव सहजरित्या मंजूर झाले जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला राज्यात कुठलीही आपातकालीन स्थिती निर्माण झाली तर ती हाताळण्यासाठी सतर्क रहावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या संबंधित यंत्रणांनी या बर्वकीला राज्यापालांचे सल्लागार के विजय कुमार के

शर्मा के स्कंदन आणि फारुख खान मुख्य सचीव बी

लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी काल रात्री जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा स्थितीबाबत त्यांना माहिती दिली श्रीनगर भ्रेल्या तळाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल के

त्यांनी राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थापनाविषयी राज्यपालांना माहिती दिली

याबाबतचे ठराव काल राज्यसभेत मंजूर झाले

त्यामुळे जम्मू कश्मीरचं विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशात झालं आहे या विधेयकाद्वारे जम्मू कश्मीरला विधीमंडळासह केंद्रशासित प्रदेश तर लडाखला विधीमंडळाशिवाय केंद्रशासित प्रदेश बनले आहेत जम्मू कश्मीरातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद असलेलं जम्मू कश्मीर आरक्षण दुसरी सुधारणा विधेयकही राज्यसभेनं मंजूर केलं

या कलमामुळे आजवर तिथं विकास होऊ शकला नाही आता जम्मू कश्मीर हे देशातलं सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी लोकांनी पाच वर्षे द्यावीत असं ते म्हणाले

जम्मू कश्मीरातल्या आर्थिक दुर्बल सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद असलेलं जम्मू कश्मीर आरक्षण दुसरी सुधारणा विधेयकही आज लोकसभेत मांडलं जाणार आहे लोकसभेत आपण हे विधेयक आणि ठराव आणणार असल्याचं आशासन गृहमंत्री अमित शहा यांनी काल सदस्यांना दिलं होतं अयोध्येतल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आजपासून दररोज सुनावणी घेणार आहे

या विधेयकानं व्यावसायिक सरोगसीला निर्बंध घातले आहेत मात्र परोपकाराच्या भावनेतून केलेल्या सरोगसीला मान्यता दिली आहे या विधेयकानं सरोगसीची व्याख्या स्पष्ट केली आहे आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी हे विधेयक लोकसभेत मांडलं त्यावेळी ते म्हणाले की सरोगसीवर परिणामकारक नियंत्रण आणण्याचा या विधेयकाचा हेतू आहे ट्रान्सजेंडर अर्थात मिश्र लिंगभाव असलेल्या व्यक्तींच्या अधिकारांचं रक्षण करणारं विधेयकही काल लोकसभेत मंजूर झालं तामिळनाडूतल्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघासाठी काल मतदान झालं